महान क्रांतिकारक भगत सिंग सुखदेव आणि राजगुरु यांच्या बलिदान दिवसाबद्दल प्रधानमंत्र्यांनी वाहिली आदरांजली

सुलतान अझलनशाह चषक हॉकी सामन्यात आज भारताची गाठ जपानशी आयपीएल क्रिकेट सामन्यांची धूम आजपासून सुरु गतविजेता चेन्नई सुपरकिंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात पहिला सामना

राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात घोष यांनी शपथ घेतली मंगळवारी देशाचे पहिले लोकपाल म्हणून त्यांची नियुक्ती झाली ते सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आहेत राष्ट्रपतीनी लोकपालां व्यक्तीरिक्त चार न्यायिक सदस्य आणि चार अन्यायिक सदस्याची नियुक्तीही केली आहे न्यायमूर्ती दिलिप भोसले न्यायमूर्ती प्रदीप कुमार मोहंती आणि न्यायमूती अभिलाषा कुमारी या निवृक्त न्यायाधीशांची तसंच छत्तीसगढ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अजय कुमार त्रिपाठी यांची न्यायिक सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे तर सशस्त्र सीमा दलाच्या पहिल्या महिला प्रमुख माजी अधिकारी अर्चना रामसुदरम महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव दिनेश कुमार जैन आय आरएस माजी अधिकारी महेंद्र सिंग आणि माजी सनदी अधिकारी इजित प्रसाद गौतम यांची अन्यायिक सदस्यपदी नियुक्ती केली आहे

त्याचप्रमाणे स्वातंत्र्यसेनानीं भारतीय समाजवादी चळवळीतील एक अग्रगण्य नेते प्रखर देशभक्त आणि विचारवंत डॉ

तर जळगावमधून स्मिता वाघ बारामतीतून कांचन कुल तर दिंडोरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रिसमधून भाजपात दाखल झालेल्या डॉ

काल रात्री नवी दिल्लीत झालेल्या पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकी नंतर या याद्या जाहीर करण्यात आल्या या बैठकीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भाजपा अध्यक्ष अमित शाह केंद्रीय मंत्री अरुण जे

ओदिशात भाजपाचे प्रवक्ता संबित पात्रा पुरीमधून निवडणूक लढवतील तर कालाहांडी मतदारसंघात बसंत कुमार पांडा यांना उमेदवारी मिळाली आहे

राज बब्बर फतेहपूर सिक्री तर माजी केंद्रीय मंत्री रेणुका चौधरी तेलंगणातल्या खम्माम श्विून निवडणूक लढवतील

राष्ट्रवादी काँग्रेसनंही काल माढा आणि उस्मानाबाद मतदारसंघात उमेदवारांची घोषणा केली माढ्यातून संजय शिंदे तर उस्मानाबाद मधून राणा जगजीत सिंह पार्शील यांना राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवारी दिले आहे जनता दल धर्मनिरपेक्ष लोकसभा निवडणुकीत एकही जागा लढवणार नाही असं पक्षाचे सरचिश्रीस बी

पक्षाध्यक्ष आणि विद्यमान खासदार बद्रद्दिन अजमल धुब्री मतदारसंघातून निवडणूक लढवतील तर बारपेटा मतदारसंघातून रफिकुल उलाम आणि करिमगंज मतदारसंघातून राधेश्याम विधास यांना उमेदवारी मिळाली आहे

लोकसभा निवडणुकीसाठी तेलंगणात काल प्रदेश काँप्रेस अध्यक्ष उत्तम कुमार रेड्डी आणि निजामाबादमधून तेलंगणा राष्ट्र समितीच्या के कविता यांनी आपले उमेदवारी अर्ज भरले उत्तमकुमार रेड्डी हुजूर नगर श्वेले विद्यमान आमदार असून त्यांनी नलगोंडा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद पाटणा साहिब मतदार संघातून निवडणूक लढवतील तर केंद्रीय मंत्री गिरीराज बेगुसराईची जागा लढवणार आहेत भाजपानं शुत्रघ्न सिन्हा यांच्यासह सहा विद्यमान खासदारांना बिहारमधून उमेदवारी नाकारली आहे

सुपरकिंग्जचं नेतृत्व महेंद्रसिंग धोनीकडे आहे